कोल्हापूर पुणे औरंगाबादसहबहुतांशजिल्ह्यांमधेकालएकाहीमृत्यूचीनोंदझालीनसल्याचंसार्वजनिकआरोग्यविभागाच्याप्रसिद्धिपत्रकातम्हटलंआहे

राज्यातल्याकोरोनास्थितीचाआढावाघेण्यासाठीआलेल्याकेंद्रीयपथकाच्याअधिकाऱ्यांचीमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीकालबैठ कघेतली

त्याबाबतआढावाघेण्यासाठीएनसीडीसीचेसंचालकडॉ सुजीतसिंगयांच्याअध्यक्षतेखालीतीनसदस्यांचंपथकशुक्रवारीमहाराष्ट्राच्यादौऱ्यावरआलं त्यांनीमुंबईतलंशीवरुग्णालय तसंचअमरावती अकोला यवतमाळ नागपूरश्वभेटीदिल्या राज्यातल्याएकूणएक्टीव्हरुग्णसंख्येपैकीमुंबई ठाणे पालघरभागातजास्तरुग्णसंख्याअसूनयाभागातनवीनरुग्णांचीसंख्याघटतअसल्याचंपथकानंसांगितलं विदर्भाच्याग्रामीणभागातविशेषतःअमरावती अकोला यवतमाळआणिभंडाराजिल्ह्यातपॉझीटिव्हीटीदरजास्तआढळूनयेतअसल्याचंनिरीक्षणपथकानंनोंदवलंआहे

नागपूरआणिअमरावतीविभागीयआयुक्तांनीआपल्याविभागातल्यायंत्रणाअधिकसतर्ककरण्याच्यासूचनात्यांनीदिल्या याबैठकीलादूरदृष्यप्रणालीद्वारेआरोग्यमंत्रीराजेशटोपेहीउपस्थितहोते

याभागातल्यारुग्णांचीजिनॉमिकसिक्वेन्सचीतपासणीकेलीजाईल असंत्यांनीसांगितलं लॉकडाऊनच्याकाळातसर्वशाळाबंदअसताना परभणीजिल्ह्याच्याशिक्षणाधिकारीडॉ सुचितापाटेकरयांनीस्वअध्यनासाठीचेअभ्यासगटस्थापनकरूनविद्यार्थ्याच्याशिक्षणातखंडपडूदि लानाही शिक्षणप्रेमीआणिउच्चशिक्षिततरुणांच्यासहकार्यानंत्यांनीहाउपक्रमगावपातळीपर्यंतराबवला

कुष्ठरुग्णांच्याजखमांवरउपचारकरताना त्यांच्यापुनर्वसनाचंकामकेलं तेसुधारणावादी पर्यावरणवादी कृतीशीलविचारवंतहोते महिलांच्याआत्मसन्मानासाठीलढणारे अभयसाधक होते अखंडता सार्वभौमताराखण्यासाठीत्यांनीकेलेलंकार्यसदैवस्मरणातराहील असंअजित पवार यांनी म्हटलं आहे

रामतेरीगंगामैलीयाचित्रपटानंत्यांचीचित्रपटसृष्टीतलीकारकीर्दसुरुझाली

ऋषीकपूरयांच्यापत्नीनीतूकपूरयांनी उस्टाग्रामवरछायाचित्रशेअरकरतराजीवकपूरयांनाआदरांजलीवाहिलीआहे गेल्यावर्षीऋषीकपूरयांच्यानिधनानंतरकपूरघराण्यावरझालेलाहादुसराआघातधक्कादायकअसल्यानंचित्रपटसृष्टीतूनहळहळव्यक्तकर ण्यातयेतआहे

मुंबईविद्यापीठानंसमुद्राच्याविविधपैलूंचाशास्त्रीयपद्धतीनंसर्वंकषअभ्यासकरावा तसंचसमुद्रविज्ञानातल्यादेशाच्यासमृद्धवारशाचंहीपुनरुज्जीवनकरावं अशीअपेक्षाराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीव्यक्तकेलीआहे मुंबईविद्यापीठानंस्थापनकेलेल्या सेंटरऑफएक्सलन्स जिमरीटाईमस्टडीज चंउद्घाटनराज्यपालांच्यादूरस्थउपस्थितीतकाल झालं त्यावेळीतेबोलतहोते यासागरीअध्ययनकेंद्रानंसमुद्राचाएकात्मिकअभ्यासकरताना समुद्रावरउपजीविकाअसणाऱ्याकोळीबांधवाच्यासमस्यांचाहीविचारकरावा तसंचयेऊघातलेल्यावादळांचीयोग्यपूर्वसूचनादेण्याच्यादृष्टीनंहवामानखात्यासोबतसहकार्यप्रस्थापितकरावं असंराज्यपालांनीसांगितलं उद्घाटनसोहळ्यालानौदलप्रमुखएडमिरलकरमबीरसिंग वैज्ञानिकआणिऔद्योगिकसंशोधनपरिषदेचेसंचालकडॉ शेखरमांडे कुलगुरूसुहासपेडणेकर तसंचकेंद्राच्याप्रभारीसंचालकअनुराधामुजूमदारउपस्थितहोत्या

यातूनशस्त्र विमानं लढाऊजहाजंआणितरलष्करीउपकरणंखरेदीकरतायेणारआहेत

कृषीकायद्यांविरोधातशेतकरीआंदोलनांविषयीपरदेशीकलाकारांनी केलेल्याट्विटलाउत्तरम्हणूनश्रिल्याखेळाडूआणिकलाकारांनीकेलेल्याट्विटचीचौकशीकरायच्याराज्यसरकारच्यानिर्णयाचाकेंद्रीयसा माजिकन्यायराज्यमंत्रीरामदासआठवलेयांनीनिषेधकेलाआहे लोकशाहीतसरकारच्यानिर्णयालाविरोधकरायचाअधिकारआहे तसाचत्यालासमर्थनकरायचाहीअधिकारआहे त्यामुळेचौकशीकरायचाराज्यसरकारचानिर्णयलोकशाहीच्याचौकटीतबसणारानाहीअसंआठवलेयांनीम्हटलंआहे सचिनतेंडुलकरआणिलतामंगेशकरहेभारतरत्नआहेत त्यांनास्वतःचेविचारआहेत यादोघांनीहीट्विटकरूनपरदेशीकलाकारांनाउत्तरदेणंयोग्यचआहे अशाशब्दातआठवलेयांनीयादोघांनीहीकेलेल्याट्विटचंहीसमर्थनकेलंआहे

दिलेल्यामुदतीतहीरक्कमनभरणाऱ्यांवरपालिकाजप्तीचीकारवाईकरते मात्रमहसूलमिळण्यासाठीजप्तमालमत्तांचालिलावकिंवाविक्रीकरण्याचाअधिकारपालिकेलानाही त्यामुळेजप्तकेलेल्यामालमत्तांबाबतधोरणातसुधारणाकरूनमालमत्तालिलावकरण्याबाबतनिर्णयघेतलाजाणारआहे

सोलापूर जिल्ह्यातल्यानान्नज खलेप्रयोगशीलशेतकरीद्राक्षमहर्षीदिवंगतनानासाहेबकाळेयांच्याकुट्बियांनीकिंगबेरीयाद्राक्षाच्यानव्यावाणाचसंशोधनकेलंआहे कृषिभूषणदत्तात्रयनानासाहेबकाळेयांनीकालबातमीदारांनायाबाबतमाहितीदिली

नानासाहेबकाळेयांनीचसोलापुरातपहिल्यांदाद्राक्षलागवडकेलीहोती